राष्ट्रीय राजधानीतल्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून राजकारण बाजूला ठेवून तो सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी केली या दिल्लीतल्या प्रदूषणाला फक्त तिथल्या आणि शेजारच्या राज्यांमधल्या शेतक यांना दोष न देता वाहनं धूळ बांधकाम उद्योग आणि ऊर्जा प्रकल्प त्यासाठी जबाबदार असल्याचं मत चयेंत सहभागी झालेल्या बहुतांश सदस्यांनी व्यक्त केलं ब्रेक्ट्रॉनिक कचरा आणि लिथियम बॅटरीजही या प्रदूषणाला जबाबदार असल्याचं शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सांगितलं स्वच्छ भारतच्या धर्तीवर स्वच्छ हवा मोहीम सरकारनं सुरु करावी अशी सूचना तृणमूल काँप्रेसचे ककोली घोष यांनी केली तर शेतातला काडी कचरा जाळण्याच्या प्रश्नावर योग्य कृती कार्यक्रम आवश्यक असल्याचं काँग्रेसचे अमर सिंग यांनी सांगितलं

विधस्त म्हणून असलेल्या काँप्रेस पक्षाच्या अध्यक्षांना काढून लोकसभेत विरोधी पक्षाचा नेता नसताना सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला विधस्त करण्याची तरतूद या विधेयकात केली आहे लोकसभेनं गेल्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर केलं होतं

हे विधेयक व्यावसायिक सरोगसीच्या विरोधात असून निरपेक्ष सरोगसीला मान्यता दिली आहे राष्ट्रीय सरोगसी मंडळाची तसंच राज्य सरोगसी मंडळाची स्थापना करुन सरोगसी पद्धती नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य त्या प्राधिकरणाची स्थापना करण्याची तरतूद या विधेयकात आहे आपला देश सरोगसी हब झाला असून सध्या देशात तीन हजार सरोगसी क्लीनीक्स बेकायदेशीरपणे सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली

महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती मुलांनी गांधीजींचं चरित्र वाचावं गांधीजींची तत्व समजून घ्यावीत आणि नव्या जगातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा हा या स्पर्धेमागचा हेतू होता

उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणा या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत दुबईमधल्या भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे ज्या परदेशी नागरिकांना त्यांचा प्राथमिक व्हिसा वैद्यकीय व्हिसामधे बदलून द्यायचा असेल त्यांच्यासाठी या सवलती आहेत

मात्र ज्या आजारांमधे अवयव प्रत्यारोपण आवश्यक आहे त्यावेळी फक्त वैद्यकीय व्हिसा असल्यासच परवानगी मिळेल पीएमसी बँक्खाखातघारे वैद्यकीय उपचार विवाह समार्ट्य शिक्षण चरितार्थ आणि इतर अडचर्णीसाठी एक लाख रुपयाखित पैसा काढण्याची मागणी बँक्खित प्रशासकाळ्डक्रिरू शकतात अशी माहिती रिझर्व बँक्तामुख्ड उच्च न्यायालयाला दिली आहा मीएमसी बँक्त मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच आढळल आहा अस रिझर्व बँकख्या प्रतिज्ञापत्रात म्ह के आहा

मुख्य सचीव या प्रशासकीय परिषदर्घीसचीव म्हणून काम पाहतील नायब राज्यपालांच्या दोन सल्लागारांपैकी के के शर्मा यांच्याकडे पर्यटन सार्वजनिक बांधकाम नियोजन विकास आणि देखरेख शालेय शिक्षण उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षण आणि उद्योग या खात्यांचा कार्यभार दिला आहे तर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार प्रशासकीय सुधारणा आणि प्रशिक्षण सहकार फुलशेती निवडणूक कामगार आणि रोजगार हज आणि औकाफ समाज कल्याण युवक आणि क्रीडा ही खाती फारुख खान यांच्याकडे सोपवली आहेत

या चित्रपट महोत्सवाचा उद्वाटन सोहळा दुपारी साडेतीन वाजता पणजी िवल्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि श्रीपाद नाईक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत

सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था असून आजच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती जिणी यांनी केलं आहे त्या काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होत्या मुलं बघत असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमाचा दर्जा तसंच वेळ हे पालकांनीच ठरवलं पाहिजे आणि मुलांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा पालकांनी आपला वेळ द्यावा असं आवाहन स्मृती तिणी यांनी केलं या कार्यक्रमा आधी त्यांनी नवी दिल्लीमधे दुस या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेला संबोधित केलं त्यावेळी घरामधे महिला आणि मुलांना सुरक्षित वातावरण मिळण्यावर तसंच अत्यचार आणि दुर्वर्तनापासून त्यांचं रक्षण करण्यावर त्यांनी भर दिला होता महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच अद्याप कायम असून शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज नवी दिल्ली कें होणार आहे राष्ट्रवादी काँप्रेसकडून शरद पवार प्रफुल्ल पटेल अजित पवार तर काँप्रेसतर्फे अहमद पटेल मल्लिकार्जुन खर्मे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण ियादी नेते या चर्चेत सहभागी होतील राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती मात्र त्यानंतर पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत काही सांगितलं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सावध पवित्र्याच्या पाक्षभभूमीवर शिवसेनेनं येत्या शुक्रवारी आपल्या आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या कृतीकार्यक्रमाबाबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे या बैठकीत बोलण्याची शक्यता आहे

साक्षीदारांच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला